आज शेवटचा रविवार असल्यानं सर्वच राजकीय पक्ष प्रघारासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते राहूल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत मोदी यांची आज जळगाव इथं सभा सुरु असून त्यानंतर भंडारा जिल्ह्यात साकोली इथं प्रचारसभा होणार आहे काँप्रेस नेते राहुल गांधी आज मुंबईत असून धारावी आणि चांदिवली इथं प्रचारसभांच्या माध्यमातून ते प्रचाराचा प्रारंभ करतील जळगाव इथं प्रचारसभेला उपस्थित जनसमुदायाला जनादेश देणार का असा प्रश्न मराठीतून विचारत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली

या निर्णयाचा विरोध करण्यावरुन त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर टिका केली आणि त्यांची भाषा शेजारील राष्ट्राप्रमाणे आहे असंही ते म्हणाले

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह इथून मॉर्मिंग वॉक च्या माध्यमातून जनसंपर्क अभियानाला सुरवात केली राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज जालना जिल्ह्यात तसंच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आज कल्याण इथं सभा होणार आहेत भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कोल्हापूर इथं सभा सुरु असून त्यानंतर त्यांची कराड आणि औस्गाबाद जिल्ह्यातील लासूर इथं आज सभा होणार आहे तसंच पुणे जिल्ह्यातल्या शिरुर इथं रोड शो होणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अमरावती चंद्रपूर नागपूर जिल्ह्यात सभा घेणार आहेत तर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर मराठवाडा दौऱ्यावर आहेत हरियाणामधे विधानसभा निवडणूकांचा प्रचार आज रविवारी अगदी जोमात सुरु आहे विविध पक्षांचे स्टार प्रचारक आज प्रचारात उतरले आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून हरियाणातील प्रचाराला सुरुवात करतील उद्या ते फरिदाबाद जिल्ह्यातील वल्लभगढ इथं एका जनसभेला संबोधित करतील काँग्रेसचे नेते राहुल गांधी ही उद्या नूह इथं एका जाहीर सभेद्वारे आपल्या प्रचाराला सुरुवात करतील

यावेळी भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची प्रमुख उपस्थिती होती जाहीरनामा समितीचे प्रमुख ओम प्रकाश धनखार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की जाहीरनामा तयार करताना समाजातील सर्व घटकांशी व्यावसायीकांशी व्यक्तीगत संपर्क करुन चर्चा करण्यात आली होती एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमासंबंधीची बैठक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल झाली प्रधानमंत्र्यांनी काल माम्मलापूरमवरुन परतल्यानंतर धेतलेल्या अनेक बैठकीत त्यांच्या या आवडत्या विषयाच्या बैठकीचा समावेश होता एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेच्या माध्यमातून भारताच्या विविधतेच्या माध्यमातून राष्ट्रीय एकतेला अधिक बळ देण्याचं ध्येय असून या माध्यमातून देशाच्या प्रादेशिक संस्कृतीचं जतन केलं जाणार आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व भारतीयांना वाल्मिकी जयंतीच्या शुभेछ्या दिल्या आपल्या ट्विटकर संदेशात मोदी म्हणाले ही महर्षी वाल्मिकींचे विचार भारताच्या इतिहासात रुजलेले आहेत

सामाजिक न्यायाचा स्तंभ महर्षी वाल्मिकींचे विघार नेहमीच प्रेरणादायी आहेत राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा यांची गांधीनगर जवळच्या निवासस्थानी भेट धेतली राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद हे सध्या दोन दिवसांच्या गुजरात दौ यावर आहेत यानंतर राष्ट्रपतींनी महावीर जैन आराधना केंद्रालाही भेट दिली

जागतिक मंदी असूनही भारतीय अर्थव्यवस्थेमधे प्रचंड क्षमता असून भारतीय अर्थव्यवस्था जलद्गतीने वाढणारी अर्थव्यवस्था आहे असं दक्षिण आशियातील जागतिक बँकेघे मुख्य अर्थतज्ञ हांस टिम्मर यांनी सांगितलं आहे भारताच्या वाढीचा दर हा जगातील बहुतांश देशांपेक्षा जास्त आहे

जागतिक बाजारांमधील अनिक्षित्तेमुळे गुंतवणूकरांनी हात आखड्ता घेतलाय असंही ते म्हणाले

राज्यातली औषधी सेवा आणखी गतिमान व्हावी या हेतूनं जम्मू काश्मीर प्रशासनानं श्रीनगर इथं टेलिमेडिसिन सेवा सुरु करण्यात येणार आहे या उपक्रमा अंतर्गत श्रीनगर मधली सर्व औषधी दुकानं उपग्रहावर आधारित वाहिन्यांच्या माध्यमातून एकमेकांशी जोडण्यात येतील या संदर्भात संबंधित कम्पन्यांशी बोलणं सुरु आहे अशी माहिती प्रशासनानं दिली श्रीनगरच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचा एक भाग म्हणून ही सेवा सुरु करण्यात येणार आहे

नेदरलंडमध्ये अल्मेर इथं सुरू असलेल्या डच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेन नं पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे

अंतिम फेरीत त्याची गाठ आज जपानच्या युसुके ओनोडेराशी पडेल

रशियात सुरू असलेल्या महिलांच्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या मंजु रानीनं अंतिम फेरीत धडक मारली आहे

उपराष्ट्रपती एम